त्यामुळे हा कालावधी वाढवण्यासंदर्भात विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

आरोग्य मंत्रालयानं काल पत्रकार परिषदऐत ही माहिती दिली

तर काल या आजारानं काल पाच जणांचा मृत्यू झाला

या बाधितांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे तिघेही यापूर्वीच्या बाधित रुग्णांच्या कुटुंबातले सदस्य आहेत

सुंदर कुलकर्णी यांनी सांगितलं

दैनंदिन गरजेच्या अत्यावश्यक वस्तू औषधं सॅनिटायझर मास्क बाजारात उपलब्ध होतील या वस्तूंचा काळाबाजार होणार नाही आणि मालाचा दर्जा राखूनच उत्पादन होईल असं सरकारी पत्रकात म्हटलं आहे

संचारबंदीच्या कालावधीत रक्तदात्यांना शिबिराच्या ठिकाणी पोहोचण्यात अडचण येऊ नये यासाठी पोलीस आणि जिल्हाधिकारी स्तरावर आवश्यक सहकार्याचं आवाहन त्यांनी केलं आहे

या लोकांनी स्वतःहून प्रशासनाशी संपर्क साधावा अन्यथा कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे

उपाययोजनांसाठी अधिक निधीची गरज असून गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात यासंबंधी काही मागण्या केल्या आहेत

यानिमित्त आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना विषाणूच्या संकटाला दिवसरात्र लढा देणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर परिचारिका आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे

आहार विहार व्यवस्थित ठेवा व्यायाम करा प्रतिकारशक्ती वाढवा आणि या संकटावर मात करून कायम निरोगी रहा आणि जे ब्रीद आहे आपलं मीच माझा रक्षक या विचारानं घरी थांबून कोरोनाला हरवू संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना जागतिक आरोग्याचं आणि आरोग्य संघटनेचं महत्त्व जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचं उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

राज्य लोकसेवा आयोगानं काल एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली या दोन्ही परीक्षांचं वेळापत्रक लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येणार असल्याचं आयोगानं नमूद केलं आहे

मुंबईत घर नसलेल्या कर्मचाऱ्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था महामंडळातर्फे करण्यात आली असून सर्व कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर जात असतांना मास्क आणि सॅनिटायझरची बाटली देण्यात येत आहे

ठाकूर यांनी पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य या नात्याने चैत्री एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची पूजा केली होती त्यांच्याविरोधात पंढरपूर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला

शिरूर अनंतपाळ तालुक्यात ग्रामीण भागात सरपंच आणि ग्रामस्थांनी गाव रस्ते काटे टाकून बंद केले आहेत ग्रामरक्षा दलाची स्थापना करून रस्त्यावरच्या नाक्यावर त्यांना नेमण्यात आलं असून यापुढे बाहेरच्या व्यक्तींना गावबंदी करण्यात आली आहे हिसामाबाद बिबराळ राणी अंकुलगा साकोळ डोंगरगाव धामणगावसह संपूर्ण ग्रामीण भागात टाळेबंदी लागू झाली आहे

सामाजिक संपर्क माध्यमातून जनतेशी संवाद साधताना ते काल बोलत होते सध्या जिल्हा सामान्य रूग्णालय कोरोना विषाणू बाधित रूग्णांसाठी राखीव ठेवण्यात आलं असल्याचं ते म्हणाले या विषाणू संसर्गाचा धोका वाढल्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय घाटी इथं सुपर स्पेशॅलिटी रूग्णालयाची इमारतही सर्व सोयी सुविधांनी तयार ठेवण्यात आली आहे त्याहूनही परिस्थिती गंभीर झाली तर संपूर्ण घाटी रूग्णालय तसंच शहरातल्या खाजगी रूग्णालयांची मदत घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं

या व्यक्तींनी ही माहिती प्रशासनापासून दडवून ठेवली होती या सर्वांविरूध्द ईतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

त्यांची माहिती देणाऱ्यांच नाव गुप्प ठेवण्यात येईल तर माहिती लपवणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यात येईल असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे

निमसे यांनी केलं आहे

याशिवाय मास्क सॅनिटायझर्स औषध या वस्तूची विक्री करतांना ग्राहकांकडून जास्तीचे पैसे घेऊन नयेत असे वारंवार सांगण्यात येत असल्याच सहाय्यक आय्क्तांनी सांगितलं आहे

या हेल्पलाईनच्या माध्यमातून जनतेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सेवा एकत्रितपणे एकाच नंबर द्वारे उपलब्ध होणार आहेत नागरिकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन पालकमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड इथल्या स्टेट बँक शाखेत खातेधारकांची मोठी गर्दी केली मात्र सुरक्षित अंतर ठेवून पैसे वाटप करण्यात आले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे निर्देश देऊनही जालना शहरातल्या बँकांसमोर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या या ठिकाणी नागरिक सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याची खबरदारी घेत नसल्याचं दिसून आलं नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड इथंही सामाजिक आंतर पाळण्याची संकल्पना मोडीत काढून मोठी गर्दी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

हा परिसर जिल्हा प्रशासनानं प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला असून या भागात विनापरवाना प्रवेश करण्यास मनाई केली आहे या बाधित महिलेवर जिल्हा रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षात उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे

पोतदार यांनी यंदा मात्र कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी मोफत सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे

प्रत्येक रूग्णांसाठी कॉमन सॅनिटायझर मशीन बसवलं आहे तसंच दवाखान्याच्या बाहेर आम्ही कॉमन माणसासाठी एक सॅनिटायझरचं मशीन ठेवलं आहे जे की कॉमन माणसांना वापरता येईल

यावर्षी पाणपोई न लावता सॅनिटायझर मशीन लावयचं ठरवलं आणि ते कार्यरत आहे

जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी काल ही माहिती दिली

यावेळी बँकेचे अध्यक्ष ब्रिजलाल मोदाणी संचालक विश्वास आप्पा शिंदे उपस्थित होते

कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी आवश्यक साहित्य आरोग्य यंत्रणेच्या हाती दिल्यानंतर आरोग्य विभागानं अधिक सक्षमपणे कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन पालकमंत्र्यांनी केलं आहे

माहिती लपवल्यास प्रशासनातर्फे दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा पवार यांनी दिला आहे

या ऍपद्वारे ऑनलाईन खरेदी करता येत असल्यानं आता परभणीकरांना किराणा मालासाठी देखील घराच्या बाहेर पडण्याची गरज नाही

त्यांनी इतर सरपंचांनाही कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करण्याचं आवाहन केलं आहे

चैत्री पौर्णिमेनिमित्त पार पाडले जात असलेले सर्व धार्मिक विधी केवळ पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले रात्री उशिरा मंदिर परिसरात छबिना काढून चैत्री पोर्णिमेची सांगता झाली

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी विद्यार्थ्यांना पोषण आहार घेण्यासाठी न बोलावता पालकांना बोलवून शिस्तबद्ध रितीनं पोषण आहाराचं वाटप करण्यात आलं तर सिल्लोड तालुक्यातील अनाड इथं विशिष्ट अंतर ठेवून विद्यार्थ्यांना पोषण आहाराचं वाटप करण्यात आल्याचं मुख्याध्यापक शेख बशीर यांनी सांगितलं ते म्हणाले जी तो शाळा अनाड इथून शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार वरिष्ठांच्या पत्राच्या आदेशान्वये सोसियल डिसन्टेनसीनच्या नियमानुसार सर्व विद्यार्थ्यांना रांगेत बसून सॅनिटायझरने हात धुऊन शालेय पोषणात तांदूळ दाळ हे सर्व मूलांना समान प्रमाणात वाटप करण्यात आलं वेरुळ तसंच वैजापूर तालुक्यातील चोरवाघलगाव इथं काल विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार वाटप करण्यात आलं